त्यावर वीज थकबाकी संदर्भात विशेष बैठक आयोजित करुन चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले

आपल्यासोबतच इतरांचीही काळजी घेणं आपल्याच हातात आहे म्हणूनच मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार